सुरक्षा सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार टिक्केन गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास मोहीम सुरू करण्यात आली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला मरण पावलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे

भीम यूपीआय एईपीएस आणि एनईटीसी या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमांनी व्यक्तीगत आणि व्यापारी डिजिटल देवाण घेवाणीचं एकूण तंत्रच बदलून टाकल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे अवैध द्रध्वनीकेंद्र प्रकरणी आरोप पत्रातून नावं काढून टाकण्यासाठीची माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारन आणि इतर सहा जणांची याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली आहे सीबीआयनं दयानिधी मारन त्यांचा भाऊ कलानिधी मारन सन टीव्हीचे अधिकारी आणि भारतीय द्रसंचार निगम लिमिटैडच्या काही अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे

छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पहील्या टप्प्यासाठीचा प्रचार आज सायंकाळी संपत आहे

दरम्यान भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज रायप्रमध्ये पक्षाचं घोषणापत्र संकल्प पत्राच्या स्वरुपात प्रसिध्द केलं देशात कार्यरत असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या विविध संघटनांनी तसंच विविध देशांच्या अभियान पथकांनी वस्तू आणि सेवाकर विवरणपत्र भरताना सेवाप्रवठा जिथं केला त्या जागेचा उल्लेख बिनचूक करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत परकीय दतावास तसंच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनांना कर परतावा मागता यावा यासाठी जीएसटी कायद्यानुसार विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात आलेला अस्तो विवरणपत्र भरताना अशा क्रमांकधारक संघटनांची नोंदणी जिथं झाली असेल त्या जागेचा उल्लेख होत असल्याचं अर्थमंत्रालयाच्या निदर्शनास आलं होतं

आशिया पॅसिफिक विभागातल्या अपंगत्व असलेल्या युवांमध्ये माहिती तंत्रज्ञान कौशल्याचा प्रसार करून त्यांच्या वापरा विषयी जागरुकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे

न्यायालयाच्या या निर्देशाचं उल्लघंन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे फटाके फोडत असल्यास ध्वनिप्रद्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि नियमांचं उल्लंघन केल्यास नागरिकांना आठ दिवसांचा तुरुंगवास आणि दंडाला सामोरं जावं लागणार आहे मराठी नाट्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या पार्थिवावर आज दपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत लालन सारंग यांचं काल प्ण्यात वृद्धापकाळानं निधन झालं होतं

आज सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी प्ण्यात बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात आलं होतं त्यानंतर त्यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात येणार असून यशवंत नाट्य मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल